कोरेगाव भीमा प्रकरणाचे वादळी पडसाद आज विधानपरिषदेत उमटले राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड यांनी याबाबतचा स्थगन प्रस्ताव मांडला

जातपंचायतीच्या नियमांनुसार कौमार्य चाचणी करण्याबाबत जाहीर वाच्यता करणाऱ्या व्यक्तीवरही यापूढे गून्हा नोंदवण्यात येणार अशी घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली शिवसेनेच्या नीलम गोर्डे यांनी आज कौमार्य चाचणी आणि अत्याचारांना दिल्या जाणाऱ्या समर्थनाच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत असे नियम करणाऱ्या जातपंचायतींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली होती गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीची संपूर्ण मालमत्ता जप्त करून गुंतवणुकदारांचे पर्सीलवकरच देण्यात येतील अशी म्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली काँग्रेसचे सतेज पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते बोंडअळी नुकसानग्रस्तांच्या मदत मुद्द्यांवरुन विधानसभेत आज विरोधकांनी गदारोळ केला स्थगन प्रस्तावाह्वारे या मुद्द्यावर चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली मात्र मागणी मान्य न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज सकाळच्या सत्रात तीनवेळा तहकूब झालं आयएनएक्स मीडिया तपासप्रकरणी सहकार्य करत नसल्याच्या कारणावरुन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याला केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने अटक केली आहे

आज त्याला दिल्लीला घेवून जाण्यात येणार आहे

कांचिप्रम् शंकर मठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती स्वामी यांचं आज देहावसान झालं

श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत हिंदी चित्रपटसृष्टीतली पहिली महिला सुपरस्टार पद्मश्री सन्मानप्राप्त श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठीची पूर्ण व्यवस्था केली आहे श्रीदेवी यांचं पार्थिव राष्ट्रध्वजात लपेटून यावेळी बदुकीच्या फ्री झाडून त्यांना मानवंदना दिली जाणार आहे अंधेरीतल्या सेलेब्रेशन स्पोर्टस क्लब इथं श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं असून द्पारी दोन वाजता अंत्ययात्रेला सुरवात होईल तर अंदाजे साडेतीन वाजता विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू होतील असं कपूर कुटुंबियांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडूमधून हजारो चाहते अंत्यदर्शनासाठी येत आहेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतले मान्यवर मुंबईत पोहचले आहेत ज्येष्ठ तबलापटू पंडित अरविंद मुळगावकर यांचं काल मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं

उस्ताद अमीर हुसेन खाँसाहेब यांचे ते पट्टशिष्य होते अनेक दिग्गज कलावंतांना त्यांनी साथसंगत केली होती नांदेड जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू आणि बेरोजगार तरुणांना मिळावा यासाठी या योजनेचा शहरी ग्रामीण दुर्गम अती दुर्गम आणि आदिवासी तसंच नक्षलग्रस्त भागात प्रभावीपणे जनजागृती करावी असे निदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बळकीत ते काल बोलत होते